कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागातून आत्तापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल राज्य आपत्ती निवारण दल सैन्यदल नौदल तटरक्षकदल युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत केंद्र शासनाकडूनही मदत घेतली जात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग राज्याच्या संपर्कात असून आवश्यक मदत तातडीनं करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत

पाऊस कमी झाल्यावर याठिकाणची पाणी पातळी देखील कमी व्हायला मदत होईल असं ते म्हणाले

छोट्या नौका तसंच हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं बचावकार्य सुरु असून पूर्यस्त भागात अन्न पाकिटं पिण्याचं पाणी तसंच औषधांचा पुरवठा सुरु आहे नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आणि केंद्र सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन महसूल मंत्र्यांनी केलं

नवी दिल्ली धिं माध्यमांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी सांगितलं की समझौता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय पाकिस्ताने एकतर्फीपणे घेतला आहे त्यांनी सांगितलं की भारत या निर्णयाचा पुर्नविचार करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानला देणार आहे त्यांनी असंही सांगितलं

कुमार यांनी सांगितलं की भारताने जम्मू कश्मीर बद्दल घेतलेल्या निर्णयाची महिती त्रेर राष्ट्रांना दिली आहे जम्मू कश्मीरमधली परिस्थिती आता सामान्य होत असून शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी मशिदी उघडल्या आहेत श्रीनगर आणि दोडासह सर्व काश्मिर खो यात कडक सुरक्षाव्यवस्थेत मशिदीतल्या प्रार्थना पार पडल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी श्रीनगर परिसराला भेट देऊन स्थानिकांशी तसंच लष्करी जवानांशी संवाद साधला डोवाल यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिका यांबरोबर दुपारचं जेवण घेतलं त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेटही घेतली राज्यातल्या नागरिकांच्या सुरक्षेवर तसंच त्याच्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं जम्मू कश्मीरमधल्या शांततेचा भंग करणा या बनावट बातम्या प्रसारित करणा या वृत्तपत्रांबद्दल जम्मू क्षेत्राच्या आयुक्तांनी चिंता व्यक्त केली आज जम्मूत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्यातल्या जिल्ह्यांच्या पुनर्मांडणीबद्दल पसरवल्या जाणा या अफवांवर जनतेनं विधास ठेवू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं खोट्या बातम्या छापणा या वृत्तपत्रांवर पोलीस कारवाई करण्यात येईल असं ते म्हणाले काश्मीरसंबंधीचा वाद हा भारत आणि पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा असून त्यावर त्या दोघांनीच तोडगा काढायला हवा हीच अमेरिकेची भूमिका आहे त्यात कोणताही बदल झालेला नाही असं अमेरिकेनं म्हटलं आहे अमेरिकेच्या गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्या मॉर्गन ऑर्टगस यांनी यासंदर्भातलं निवेदन प्रसिद्ध केलं भारत आणि पाकिस्ताननं संयम बाळगून या बादावर चर्चेनं तोडगा काढायचा प्रयत्न करावा असं आवाहनही अमेरिकेनं केलं आहे संरक्षण क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला चालना देण्याबरोबरच संरक्षण क्षेत्रातल्या सरकारी कंपन्या आणि राष्ट्रीय आयुध निर्माणी मंडळाचं सक्षमीकरण करण्यावरही भर दिला जाईल असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे राजथान सिंग यांनी आज नवी दिल्ली श्वे संरक्षण आणि हवाई क्षेत्रातल्या प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संबोधीत केलं

भारताच्या निर्यातीत संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्याना मोठी संधी असल्याचंही ते म्हणाले त्यावेळी ते बोलत होते वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेला देशाच्या कानाकोप यात पोहोचवण्याच्या केंद्र सरकारचा उद्देश आहे असं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री रामविकास पासवान यांनी सांगितलं आहे

तामिळनाडू आंध्रप्रदेश आणि त्रिपुराच्या राज्यपालांनी आज नवी दिल्लीला गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आंध्रप्रदेशचे राज्यपाल बिक्षभूषण हरिचंदन आणि त्रिपुराचे राज्यपाल रमेश वैस यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर आपापल्या राज्याशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा केली कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं आज प्रधानमंत्री किसान मान धन योजनेअंतर्गत नोंदणी प्रक्रियेला आज सुरुवात केली देशातील लघु आणि मध्यम शेतक यांसाठीची ही निवृत्ती वेतन योजना असणार आहे प्रधानमंत्र्यांनी पहिल्या शंभर दिवसांसाठी दिलेल्या लक्ष्या अंतर्गत ही योजना सुरु केली गेली

रामजन्मभी बाबरी वादावर सर्वोच्च न्यायालयात दररोज सुरु असलेली सुनावणी अशीच सुरु राहील असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदिप सेंगर यांच्या विरुद्ध दिल्ली न्यायालयाने आज आरोपनिश्वती केली न्यायालयाने भारतीय दंड संहितेतील विविध कलम आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत ही आरोपनिश्विती केली जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी सेंगर चा साथीदार शशी सिंग याच्यावरती पण अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या आरोप निश्वित केला ही मुलगी संध्या दिल्ली येथील एम्स शिपतळात उपचार घेत आहे

दिल्लीतल्या न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ओ पी सैनी यांनी सुनावणीसाठी न्यायालयाकडे वेळ नसल्याच कारण देऊन चिदंबरम् यांची अटक पुढे ढकलली आहे

महाराष्ट्र हरयाणा झारखंड आणि दिल्ली श्रें लवकरच होणा या विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षानं निवडणूक प्रभारी नेमले आहेत पक्षाचे सचिव भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली असून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या आणि कर्नाटकचे माजी खासदार लक्ष्मण सावदी त्यांना सहकार्य करतील केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना हरयाणाची तर पक्षाचे सचिव ओमप्रकाश माथुरयांना झारखंडची जबाबदारी दिली आहे बिहारचे मंत्री नंद किशोर यादव त्यांना सहकार्य करतील केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना दिल्लीची जबाबदारी दिली असून केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि नित्यानंद राय त्यांना सहकार्य करतील भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या नेमणुकांना मंजुरी दिली आहे भोंगा या चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे

सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार अंधाधुनसाठी आयुष्मान खुराना आणि उरी द सर्जिकल स्ट्रा किसाठी विकी कौशल यांना विभागून दिला जाणार आहे

देशातील पूरख्रस्त भागामधील परिस्थितवर केंद्र सरकार बारिक लक्ष ठेवून आहे

या बैठकीत पूराचा फटका बसलेल्या केरळ कर्नाटक गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली